आपण आजचा हा दिवस अशा वेळी साजरा करत आहोत जेव्हा देशात कोरोना विरुद्ध लढण्यासाठीच जगातील सगळ्यात मोठं लसीकरण अभियान सुरू आहे संसर्गजन्य रोगापासून बचाव करण्यासाठीचा लसीकरण हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी या निमित्तानं दिलेल्या ट्वीट संदेशात म्हटल आहे लसीकरण अनुकूल वर्तनाचा संकल्प करण्याच आवाहनही आरोग्य मत्र्यानी या संदेशाद्वारे केल आहे जागतिक आरोग्य संघटना ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका कंपनीनं तयार केलेल्या लशीचा वापर थांबवू नये असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं युरोपीय देशांना केलं आहे लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होत असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आल्यानंतर जर्मनी फ्रान्स इटली आणि स्पेन यासारख्या देशांनी या लशीचा वापर थांबवला आहे मात्र लस आणि रक्तात गुठळ्या निर्माण होणं यांचा संबंध नसल्याचा निर्वाळा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे या प्रकरणी चर्चा करण्यासाठी आरोग्य संघटनेचे लस तज्ज्ञ आज बैठक घेणार आहेत

पशेको शाश्वत विकासासाठी धोरण राबवण्याची भारताची वचनबद्धता गौरवास्पद असून सध्या जगातील इतर लोकशाहीवादी देश भारताचं अनुकरण करत आहेत असे गौरोवोद्गार आंतरसंसदीय संघाचे अध्यक्ष आणि पोर्तुगालचे खासदार दुआरते पशेको यांनी आज काढले

आपल्या भाषणात ते पुढ म्हणाले की भारत आणि पोर्तुगाल यांच्यात घनिष्ट संबंध असून दोन्ही देशांच्या लोकशाहीची आधारभूत तत्व समान आहेत कोरोनाच्या जागतिक संकटात भारताने जगातील अनेक देशांना लस आणि औषधांचा पुरवठा केल्याबद्दल गौरव करून पशेको यांनी यावेळी भारतीय नेत्यांचे आभार मानले संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायम सदस्यत्व मिळावं या मागणीला पोर्तुगालचा पाठींबा असल्याचही पशेको यांनी सांगितल यावेळी बोलताना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की जगातल्या सर्व लोकशाहीवादी देशांनी एकमेकांच्या संसदेच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून त्यांचा स्वतंत्र निर्णयांचा सन्मान राखला पाहिजे एकमेकांच्या निर्णयात हस्तक्षेप करता कामा नये यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व संसद सदस्य उपस्थित होते दुआरते पचेको यांनी काल राज्यसभेच कामकाज पाहिलं आज परराष्ट्र मंत्रालयाच्या संसदीय समिती बरोबर त्यांची भेट होणार आहे

युरोपीय महासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंरचा जॉन्सन यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे जॉन्सन प्रजासत्ताक दिनालाच भारतात येणार होते यावेळी दोन देशांमध्ये व्यापारी चर्चाही होणार होती मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानं त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला होता दरम्यान परराष्ट्र सचिव हर्ष श्रींगला यांनी काल ब्रिटनचे राष्ट्रकुल मंत्री तारिक अहमद यांची भेट घेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली म्यान्मा संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एन्टोनिओ ग्युटेरस यांनी म्यान्मामध्ये वाढत्या लष्करी हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे आंदोलनकर्त्यांचे मृत्यू मनमानी पद्धतीनं चालवलेलं अटकसत्र अटकेत असलेल्या नागरिकांचा छळ या घटना मानवाधिकारांचं उल्लंघन असून म्यान्मामधील लष्कराचा हा मनमानी कारभार संपवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन एन्टोनिओ ग्युटेरस यांनी केलं आहे

दरम्यान तिथे नागरिकांचं निषेध आंदोलन आणि त्यावर पोलिसांचा गोळीबार हे सत्र अजूनही सुरूच आहे

या बातम्या आपण न्यज आँन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता

केरळ तामिळनाडू पश्चिम बंगाल आसाम आणि पुद्दचेरी या पाच राज्यातील आगामी निवडणुकात त्याचा वापर होणार आहे यामुळे निवडणुकीची विश्वासार्हता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत होईल अस निवडणूक आयोगाने म्हंटल आहे

यामुळं धनादेशासंबधीचे वाद वेगानं मिटवता येऊन ग्राहकांना चांगली सेवा मिळेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांना मैदानात प्रवेश न देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट संघानं घेतला आहे